याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयानं सज्जन कुमारला दोषी ठरवत आजन्म कारावासाची शिक्षा सुानवली आहे या निर्णयाला सज्जन कुमारनं सर्वोच्व न्यायालयात आव्हान दिलं आहे न्यायालयानं केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयला याबाबत उत्तर देण्यास सांगितलं आहे

सहा आठवड्यात सरकारनं यावर स्पष्टीकरण द्यावं असं न्यायालयानं सांगितलं आहे

मात्र मुंबई उच्च न्यायालयानं तेलतुंबडे यांना अटकेपासून दिलेल्या संरक्षणाची मुदत सर्वोच्च न्यायालयानं चार आठवडे वाढवून दिली आहे या वाढीव मुदतीत तेलतंबडे नियमित जामीनासाठी सत्र न्यायालयात अर्ज करू शकतात असं सर्वोच्व न्यायालयानं म्हटलं आहे

केंद्र सरकारनं नुकत्याच घोषित केलेल्या या ऐतिहासिक निर्णयाची अंमलबजावणी करणारं गुजरात हे देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे सामाजिक समानता आण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी एका अधिकृत निवेदनात म्हटलं आहे

भारतीय औद्योगिक महासंघाच्या दोन दिवसीय शिखर परिषदेची काल मुंबईत सांगता झाली त्यावेळी ते बोलत होते कृषी उत्पादनांना चांगला भाव मिळावा यावर या धोरणात भर राहील असं प्रभू म्हणाले

काल संपकरी संघटना आणि बेस्ट प्रशासन किंवा मुंबई महानगरपालिका यांच्यात कोणत्याही वाटाघाटी झाल्या नाहीत तर शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी संप मिटवण्यासाठी होणाऱ्या चर्चेमध्ये गरज भासल्यास सहभागी होण्याची तयारी दर्शवली मात्र अवाजवी मागण्यांमुळे तोट्यात असलेल्या बेस्टचं नुकसान होईल असा इशाराही दिला

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही यासंदर्भात आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं व्रत्त आहे या संपासंदर्भात आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे उत्तर प्रदेशमधल्या प्रयागराज इथं उद्यापासून सुरु होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी सर्व व्यवस्था पूर्ण झाली आहे या क्ंभमेळ्यातलं विविध आखाड्याचं पहिलं शाही स्नान उद्या होणार आहे यंदाचा सोहळा दिव्य कुंभ भव्य कुंभ असेल असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे

विद्यापीठाच्या प्रवेशद्वारा समोरील हतात्मा स्मारक आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी भीमसैनिकांनी मोठी गर्दी केली आहे तर संध्याकाळी विद्यापीठ प्रवेशद्वार परिसरात अभिवादन सभा घेण्यात येणार आहेत

ए चोपडे यांनी म्हटलं आहे पंडित दिनदयाल कौशल्य विकास केंद्र सुरू करणारे हे पहिलं विद्यापीठ असल्याचं कुलगुरुंनी म्हटलं आहे रौप्य महोत्सवी नामविस्तार दिनानिमित्त विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते जालना आणि अंबाजोगाई इथं लवकरच कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येत असल्याची माहिती प्र कुलगुरू डॉ अशोक तेजनकर यांनी दिली